जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा ही संख्या चौपट असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे तपास निदान आणि उपचार या तंत्रामुळे रुग्ण या संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण वाढलं असून मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे

तूर्तास चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकी संदर्भात ते सेनादलाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत

इंद्रजीत हे स्शांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे वडील आहेत गेल्या दोन दिवसांत सीबीआयने इंद्रजीत यांची सुमारे अठरा तास चौकशी केली आहे

राज्य सरकारचं संपूर्ण मंत्रिमंडळ राज्यभरात फिरून कोविड प्रतिबंधाचा आढावा घेत आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य संवाद प्रणालीने सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते प्रत्येक गोष्टीत सरकारला दोष देण्यात अर्थ नाही असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची काम करण्याची शैली सारखीच असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं पृण्यातले पत्रकार पांडरंग रायकर मृत्यू प्रकरणी बोलताना पुण्यासारख्या शहरात सुसज्ज रुग्णवाहिका मिळू नये हे वाईट असून याबाबत म्ख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं

सरकारने सोमवारपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले आहेत उपाहारगृहातून फक्त पार्सल सेवा सुरु असल्यामुळे या व्यवसायात असणारे इतर लोक आर्थिक अडचणीत आहेत त्यांचा विचार करुन सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना विषाणू प्रतिबंधासंबंधीचे सर्व नियम पाळून हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पकडलेल्या त्रेचाळीस कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात सीमा शुल्क आणि केंद्रीय जीएसटी पथकानं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात छापे घातले विविध ठिकाणी केलेल्या या कारवाईत महत्त्वाची अनेक कागदपत्रं जप्त केल्याचं वृत्त आहे या प्रकरणी अटक केलेले आठही जण हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातले आहेत

या मूर्ती सोन्याच्या आहेत असं भासवून त्या लोकांची फसवणूक करण्याकरता वापरल्या गेल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं